या विश्लेषणावरून महापालिकेने हा अंदाज व्यक्त केला आहे त्या दृष्टीने उपचारांसाठी खाटांची संख्या वाढवण्यात येणार आहे

कोरोनाशी लढा देण्यासाठी पूणे महापालिकेतर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत असून यापुढे रस्त्यावर थ्रंकल्यास एक हजार रुपयांचा दंड होणार आहे अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली

कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या या सोहोळ्याला एरवी प्रस्थान सोहोळ्यासाठी लाखो वैष्णवांनी फुलून जाणारे इंद्रायणीचे घाटही सुन्न झाल्याचा अनुभव आला

एका बाजूला माउलींचा पोशाख होत असताना दुसरीकडे उपस्थित सेवेकऱ्यांच्या मुखातून अखंड हरिनामाचा जयघोष सूरु होता उपस्थित मानकऱ्यांना श्रीफळ दिल्यानंतर माउलींच्या पादुका सजवलेल्या पालखीत विराजमान झाल्या

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोवेशन इनक्यूबेशन अँड एंटरप्राईजेस द्वारा आयोजित वेबिनारमध्ये आज रोजी केंद्रीय सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी विद्यापीठाच्या स्टार्ट अप्सशी संवाद साधला स्टार्टअप्सनी देशाला आवश्यक असलेले उपक्रम तयार करण्याची आवश्यकता आहे विशिष्ट अशा स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन द्यायला हवं ज्यामुळे स्थानिक पातळीवर उपयुक्त गोष्टी तयार होतील तसच त्यामुळे लोकांचे कामासाठी होणारे स्थलांतर कमी होईल असे नितीन गडकरी यावेळी बोलताना म्हणाले पूण्याच्या सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दीक्षांत संचलंन सोहळा आज पार पडला

या अभ्यासक्रमात कैडेट्स प्रशिक्षण विभागा तर्फे एक वर्ष लष्करी आणि तीन वर्ष अभियन्त्रिकी प्रशिक्षण दिल जात यानंतर कैडकेस् सैन्य अभियन्त्रिकी महाविद्यालयात् अधिकारी म्हणून एक वर्षाच अभियन्त्रिकी पदवीच शिक्षण पूर्ण करतील कैडकेसचं लश्करी प्रशिक्षण गया इथल्या अधिकारी प्रशिक्षण प्रबोधीनी मध्ये होत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मीडिया सेलच्या विशेष कार्य अधिकारी पदावरून अभिजित घोरपडे यांना कार्यमुक्त करण्यात आले असून अमोल कचरे नवे विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे संपर्कसेतू अधिवेशनचा आज समारोप झाला यावेळी विविध समस्यांबाबत राज्यातील अनेक संस्थांनी राज्य विधानपरिषदेच्या माजी उपसभापती डॉ नीलम गो हे यांच्याकडे मांडल्या रोहयो योजना स्त्रियांच्या समस्या स्थलांतरीत कामगारांना कामे उपलब्ध होत नाहीत स्थलांतरीत कामगारांना गावी जाताना येणाऱ्या समस्यांचे निर्मूलन होण्याची मागणी केली

राज्याचे कृषि सचिव एकनाथ डवले मनरेगा आयुक्त रांगा नायक यांनी यात सहभाग घेतला

तुम्ही मात्र घरीच रहा निरोगी रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी